झाल्या प्रकाराबद्दल जॉन्सन यांनी दुःख व्यक्त केलं भारतीय उच्चायोगातले कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांच्या प्रवासाबाबत प्रवाशांना वेळच्या वेळी माहिती मिळावी यासाठी ट्रॅकिंग यंत्रणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरू केली आहे

सध्या मुंबई नाशिक मार्गावरच्या सर्व शिवनेरी गाड्यांमधे ही यंत्रणा सुरू केली आहे

आयएनएक्स मिडिया घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर काल त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला ते कुठंच सापडले नाहीत त्यामुळे दोन तासात सीबीआयपुढं हजर व्हा अशी नोटीस त्यांच्या घरावर चिकटवून या पथकाला परत यावं लागलं

छोट्या उपग्रहांसाठी येथी डिसेंबरपर्यंत प्रक्षक्रि यान सुरु करण्याच उिद्दिष्ट असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच उिध्यक्ष डॉ कासिवन यांनी म्हटलं आह

यामुळळिमी खर्च आणि कमी मनुष्यबळात छोट्या उपग्रहांचा व्यावसायिक वापर करता यस्ति शक्ति

अंतिम फ्रींत आज भारताचा सामना न्यूझिलंडसोबत होणार आहा जेत्री साडझिठ वाजता सामना सुरु होईल महिला संघाचा काल चीनसोबत झालघ्वी शक्तिचा साखळी सामना गोलशून्य बरोबरीत सुटला मात्र आतापर्यंतच्या सरस गुणसंख्यच्या बळावर भारतानं अंतिम फ्रींतलं स्थान पक्क कलि